नागरिकांनी मास्क वापरणं वारंवार हात ध्रणं आणि सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असंही ग्रहमंत्रालयान सांगितलं आहे केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश प्रतिबंधित क्षेत्राबाहेर टाळेबंदी लागू करु शकत नाही असं या आदेशात म्हटलं आहे प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली असून नियमांचं पालन व्यवस्थित होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी पोलिस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे तातडीची वैद्यकीय सेवा वगळता अन्य कामासाठी कोणालाही प्रतिबंधित क्षेत्राच्या आत अथवा बाहेर जायला प्रवेश मिळणार नाही

लक्ष्मी विलास बँकेचं डीबीएस बँक इंडिया लिमिटेडमध्ये विलिनीकरण करण्याच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळान मान्यता दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली यामुळे ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यावर बंधन राहणार नाही ब्रिक्स देशांसोबत झालेल्या क्रीडा संस्कृती आणि क्रीडा विषयक सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारालाही कालच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली

याबाबतचा शासन निर्णय काल राज्य सरकारनं जारी केला

मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यासंदर्भातल्या अर्जावरच्या अंतिम निकालापर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करणं आवश्यक असल्याचं मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं राज्यात मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहेत त्यामुळे एसईबीसी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना खुला प्रवर्गातून प्रवेश घेता येणार असल्याचा दिलासाही त्यांनी दिला

ते काल कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते घटनातज्ज्ञांना सोबत न घेता सरकार निर्णय घेत असून मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर सूपर न्यूमेरीकल वापरलं पाहिजे असं ते म्हणाले आत्ताचं सरकार अभ्यास करायलाच तयार नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली

यानिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर इथं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली वारकरी प्रतिनिधी म्हणून पंढरपूरचे कवडूजी भोयर आणि कुसुमबाई भोयर हे दाम्पत्य पवार दाम्पत्यासह महापूजेत सहभागी झाले

बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टीने घातलेल्या अटी रद्द करून गेल्या वर्षीच्या मूळ नियमावलीप्रमाणेच लाभ देण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत

मात्र इतर योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना एकरकमी अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेता येणार नसल्याची अट बार्टीनं घातली होती या अटीसह अन्य जाचक अटी तातडीनं रद्द करण्याच्या सूचना मुंडे यांनी दिल्या आहेत कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागानं नवीन मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत या विभागाच्या सादरीकरणावेळी ते काल बोलत होते औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये नवीन अत्याध्निक प्रशिक्षण केंद्र सुरू करावीत कौशल्य विद्यापीठ निर्माण करण्याबाबत विचार करण्यात यावा असं मुख्यमंत्री म्हणाले राज्यातल्या धर्मादाय रूग्णालयांमध्ये दहा टक्के गरीब रुग्णांना मोफत उपचार द्यावेत असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मृश्रीफ यांनी दिले आहेत

माक्सेवादी कम्युनिस्ट पक्षानेही या संपाला पाठिंबा दिला असल्याचं पक्षाच्या औरंगाबाद जिल्हा कमिटीचे सचिव विधीज्ञ भगवान भोजने यांनी सांगितलं

राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेनंही आज लाक्षणिक संप पुकारला असून राजपंत्रित अधिकारी संघटनेनं या संपाला पाठिंबा दिला आहे दरम्यान संपात सहभागी होणाऱ्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असं शासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे

जालना तसंच नांदेड जिल्ह्यात काल प्रत्येकी दोन कोविडग्रस्तांचा तर औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला

हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळून आला नाही

या प्रयोगशाळेला भारतीय आयर्विज्ञान अनुसंधान परिषद आय सी एम

या प्रयोगशाळेची दोन हजार कोरोना विषाणू चाचण्या प्रति दिवस करण्याची क्षमता असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी दिली

लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये मिळून एक दत्तक बँक आहे त्यामुळे या बँकेतून रक्कम काढण्यासाठी वृद्ध आणि निराधारांना दरमहा प्रवास करावा लागतो आणि रांगेत ताटकळत उभं राहावं लागतं असं आमदार पवार यांनी म्हटलं आहे मुंडे यांनी या मागणीची दखल घेतली असून यासंदर्भात लवकरच बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय्कुमार फड यांनी नागरिकांना कोविडपासून बचावासाठी त्रिसुत्रींचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे हिंगोली नगरपरिषदेनं मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर काल कारवाई केली यावेळी चाळीस नागरिकांकडून आठ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला

मतदारांनी या सुविधेबाबत समाधान व्यक्त केलं आहे

आर्थिक विवंचनेतून हा युवक आत्महत्या करणार होता त्याला एका व्यक्तीनं पोलिस ठाण्यात आणलं असता पोलिस निरीक्षकांनी त्याचं सम्पदेशन करत त्याला आत्महत्येपासून परावृत्त केल महाराष्ट अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शिखर परिषदेचे महाराष्ट अध्यक्ष निखील लातूरकर यांना प्ण्याच्या जयशंकर प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा समाज भूषण प्रस्कार नुकताच प्रदान करण्यात आला नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा इथं झालेल्या या कार्यक्रमात शास्त्रज्ञ डॉ विनोद पोतदार यांच्या हस्ते लातूरकर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं

वैद्यकीय देयकाची प्रक्रिया करून जिल्हा कोषागार कार्यालयातून देयक काढून देण्याच्या मागणीसाठी त्यानं ही लाच मागितली होती

परभणी इथं काल नऊ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली